महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालये मोठ्या संख्येने सुरू होत आहेत केंद्र सरकारने एक हजार जागा वाढवून दिलेल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी याप्रसंगी म्हणाले की जे

मख्यमंत्री महाजनादेशयात्रेला लोकांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद बघता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा महायुतीच बहुमतानं जिंकून येईल असा विश्वास मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला

देशात सर्वाधिक गुंतवणूक ही महाराष्ट्रात आली त्याचबरोबर सर्वाधिक रोजगारही राज्यात निर्माण झाले राज्याला पहिल्या क्रमांकावर नेण्याचं काम भाजपा सरकारने केलं आहे पश्चिम महाराष्ट्रात सिंचनाचे काम बंद पडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले त्यासाठी वेगळा निधी दिला यापुढच्या काळात दृष्काळमुक्त महाराष्ट्र यावर लक्ष देणारअसल्याचं मुख्यमंत्री या वेळी म्हणाले

पवार पक्षांतर करणाऱ्यांना मतदार आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देतील अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे नवी मुंबईत कार्यकर्त्यांच्या सभेत काल बोलताना त्यांनी पक्षांतर करणारे लोक पळपुटे आहेत त्यांनी स्वाभिमान गमावला आहे असं सांगितलं पक्षांतर सांगली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी काल काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सल्ल्याने काँग्रेसचा राज्यातील कारभार सुरू आहे त्यामुळे निष्ठावंत लोक काँप्रेस सोडून अन्य पर्याय शोधत आहेत अशी टीका त्यांनी केली त्यांच्याबरोबर शिराळा तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसमधून सामुदायिक राजीनामे दिले

जयकर बंगला बॅरिस्टर जयकर यांचा बंगला ही ऐतिहासिक वास्तू असून पुण्याचे वैभव आहे चित्रपटविषयक अभ्यासकांना त्याचा निश्वितच उपयोग होईल असं मत माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पुण्यात व्यक्त केलं राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या आवारातील नुतनीकृत जयकर बंगल्याचं उद्घाटन करताना ते बोलत होते या बंगल्यामध्ये डिजिटल लायब्री तीन फिल्म रिव्हृ रूम धित्रपट विषयक ग्रंथालय तसंघ ग्रामोफोन पियानो यासारख्या दूर्मिळ वस्तूही ठेवण्यात आल्या आहेत न्तनीकरणासाठी साडेतीन कोटी रूपये खर्च आल्याची माहिती संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली दरदर्शन भारताला द्रचित्रवाणी क्षेत्राची ओळख करून देणाऱ्या द्रदर्शनला काल साठ वर्षं पूर्ण झाली

सीताफळाच्या विविध वाणावर संशोधनासह प्रक्रिया साठवणूक आणि विपणनासाठीसीताफळ संशोधन केंद्राने प्रयत्न करावे असे निर्देश कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी काल अमरावती विंद्राचा देशमुख कृषी विद्यापीठातर्फे सीताफळ संशोधन केंद्राचा शुभारंभ करताना ते बोलत होते सीताफळ हे एकरी दीड लाख रूपये उत्पन्न देणारे पीक असून त्यावरील प्रक्रिया व्यवसायातून रोजगारही निर्माण होईल त्यामुळे जिल्ह्यात सीताफळ हब निर्माण करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे असं विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर वी

मत्स्यविक्रीसाठी मत्स्यगंधा वाहनांचं वाटपही यावेळी जिल्ह्यातील पाच बचत गटांना करण्यात आले

यावेळी यांच्या हस्ते उच्च श्रेणी वातानुकुलीत प्रतिक्षालयाचे उद्घाटन करण्यात आलं रेल्वे स्थानकावरची स्वच्छता पाहून श्रंगारे यांनी पंचवीस हजार रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं प्रामुख्यानं प्लास्टीक कचरा संकलनावर भर देऊन उद्यापासून मोठ्या प्रमाणात श्रमदान मोहिम रेल्वे हाती घेणार आहे

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय

जगन मोहनरेड्डी यांनी मृतांच्या वारसांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे निधन अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणावर फिरायला गेलेल्या कुटुंबियापैकी आई आणि मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी घडली आपल्या पतीला आणि मुलाला पाण्यातून बाहेर काढताना पूजा हिचा मृत्यू झाला तर पती वाचला आणि दोघे पाण्यात बुडाले

आज त्यांच्या पार्थिव देहावर संगमनेर धिं अंत्यसंस्कार करण्यात येतील नक्षलवादी गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात ग्यारापत्ती जंगलामध्ये काल पहाटे पोलिसांनी दोन नक्षलवद्यांना ठार केलं

प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन नक्षलवादी ठार झाले तर काही जण दाट जंगलात पसार झाले अशी माहिती पोलिस अधीक्षक शेलेश बलकवडे यांनी दिली

संपूर्ण देशाला पंकजच्या कामगिरीचा अभिमान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे क्रिकेट हिमाचल प्रदेशात धरमशाला भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान विस षटकांचा पहिला क्रिकेट सामना काल एकही चेंडू न खेळता पावसामुळे रद्द झाला आता दुसरा सामना मोहाली क्रिं बुधवारी खेळला जाईल इंजिनियरींग डे ब्रॉडकास्ट जिनियरींग सोसायटीच्या पुणे शाखेनं काल आकाशवाणी पुणे केंद्रात अभियंता दिवसाचं आयोजन केलं होतं या निमित्त प्रसारण माध्यमांसाठी डिजिटल रुपांतरणाची गरज या विषयावर आयोजित एका विशेष सत्रात प्रसारणातील तांत्रिक सल्लागार शरद साधू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं

पाऊस पालघर पालघर जिल्ह्यातल्या अनेक भागांना काल पावसानं झोडपून काढलं बोईसर पालघर डहाणू वसई विरार नालासोपारा मधीलअनेक ठिकाणी पाणी साचलं तर काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेत हवामान महाबळेश्वर अलिबाग आणि डहाणू वगळता राज्यात काल तिस्त्र फारसा पाऊस झाला नाही